कोरोना परिस्थिती आणि लसीकरणाबाबत पंतप्रधान उद्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करणार

बर्ड फ्ल्यूचा प्रसार रोखण्याबाबत पशुसंवर्धन मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना जारी

स्थलांतरित मुलांचे शाळा प्रवेश आणि शिक्षणासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं जाहीर केली नियमावली

या संदर्भात आज आरोग्य मंत्रालयानं सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांशी को विन सॉफ्टवेअर संदर्भात द्रदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बैठक घेतली तंत्रज्ञान आणि माहिती व्यवस्थापनासंबंधीच्या विशेषाधिकार समितीचे प्रमुख राम सेवक शर्मा बैठकीच्या अध्यक्षपदी होते

आधार प्रणालीचा या लसीकरणासाठी उपयोग करून घेण्यात येणार आहे आधार क्रमांकावर नोंदलेले दूरध्वनी क्रमांक नागरिकांच्या नोंदणीसाठी वापरले जाणार असून एस एम एस द्वारे लसीकरणाबद्दल संपर्क साधला जाणार आहे लस घेणारी प्रत्येक व्यक्तीची नोंद लसीकरणाची तारीख आणि इतर महितीसह नोंदवली जाईल असंही शर्मा यांनी सांगितलं

बुर्ड फ्ल्यू एव्हीयन इन्फ्लूएन्झाचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीनं बाधित राज्यांना तसंच केंद्रशासित प्रदेशांना पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत आतापर्यंत केरळ राजस्थान मध्य प्रदेश हिमाचल प्रदेश हरियाणा गुजरात आणि उत्तर प्रदेश या सात राज्यांमध्ये या बर्ड फ्ल्यूचा संसर्ग झाल्याचं आढळून आलं आहे हरियाणाच्या पंचकुला जिल्ह्यातील दोन कुक्कुटपालन केंद्रांमध्ये एव्हीयन इन्फ्लूएंझा संसर्ग आढळून आल्यानंतर राज्य सरकारनं जलद प्रतिसाद पथकं तयार केली आहेत सर्व बाधित राज्यांमध्ये संसर्ग नियंत्रित ठेवण्यासाठी उपाय योजना करण्यात येत आहेत गुजरात राजस्थान आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये आणखी काही पक्षांचे अनैसर्गिक मृत्यू झाल्याचं आढळन आलं असून त्यांचे नमुने दिल्ली आणि महाराष्ट्रातील प्रयोगशाळांमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत दरम्यान बाधित राज्यांच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आलेले केंद्रीय पथकं बाधित राज्यांना भेटी देत आहेत महाराष्ट्रात मुंबई ठाणे दापोली बीड आणि परभणीमध्ये काही पक्षी मरण पावल्याचं समोर आलं आहे मात्र या पक्षांच्या मृत्युचं नेमकं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही राज्याचा पशुसंवर्धन विभाग परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही अफवांना बळी पडू नये आणि अफवा पसरवू नये असं आवाहन राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी केलं आहे भंडारा मुख्यमंत्री भेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी आज भंडारा इथल्या जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट दिली तसंच पिडीत कुटुंबीयांना भेटून त्यांचं सांत्वन केलं शासकीय यंत्रणेच्या अनास्थेमुळे एकाही निष्पाप जीवाचा बळी जाता कामा नये यासाठी सर्व रुग्णालयांचं फायर आणि इलेक्ट्रीकल ऑडीट सक्तीचे केलं जाणार असल्याची घोषणा ठाकरे यांनी यावेळी केली विभागीय आयुक्त आणि मुंबई अग्निशमन विभाग प्रमुख पी

रहांगडाले यांचा समावेश असलेली एक समिती याप्रकरणाची चौकशी करणार असून चौकशीत कुठलीही कसर ठेवली जाणार नाही आणि दोषींवर कडक कारवाई केली जाईल असं ठाकरे यांनी सांगितलं त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी भंडारा इथल्या भोजापूर इथं जाऊन विश्वनाथ आणि दीपा बेहेरे या पिडित दाम्पत्याची भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं

शालाबाह्य मुले शोधून त्यांचं शिक्षण सुरू करणे विशेष मुलांना शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करणे आणि शिक्षणाबाबत जनजागृती करणे यांचा या नियमावलीत समावेश आहे

जगभरात हिंदी भाषेचा प्रसार वाढवण्याच्या दृष्टीनं या दिवसाचं आयोजन केलं जातं याबाबतचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून

परराष्ट्र मंत्रालय आणि जगभरातल्या विविध देशांत असलेले भारतीय दूतावास या निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करतात केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनीही जागतिक हिंदी दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या असून देशाच्या सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय विकासात हिंदी भाषेचं महत्त्वाचं योगदान असल्याचं म्हटलं आहे जगात सर्वात जास्त प्रमाणात बोलल्या जाणाऱ्या भाषांमधली हिंदी ही एक भाषा आहे असं यूनेस्कोच्या महासंचालक ऑड्री अज्ञोउले यांनी म्हटलं आहे एकमेकांना अधिक चांगल्या पद्धतीनं समजून घेण्यासाठी भाषिक विविधतेचं महत्त्व आपण ओळखायला हवं असं त्यांनी आजच्या जागतिक हिंदी भाषा दिनानिमित्त दिलेल्या संदेशात नमूद केलं आहे आकाशवाणी बातम्यांसाठी अंकिता आपटे पुणे

युवा नवभारताचा उत्साह ही या वेळच्या युवक महोत्सवाची संकल्पना आहे युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयानं या महोत्सवाचं आयोजन केलं असून या वर्षी ह्या महोत्सवात सर्व राज्यं ऑनलाइन सहभागी होणार आहेत स्वामी विवेकानंदांच्या जयंतीचं औचित्य साधून दरवर्षी होणारा हा महोत्सव यंदा आठवडाभर चालणार आहे स्पर्धा आणि स्पर्धेतर सांस्कृतिक कार्यक्रम युद्ध कला प्रदर्शन बौद्धिक संवाद तरुण कलाकारांची शिबिरं परिसंवाद आणि साहसी कार्यक्रम यांचा महोत्सवात समावेश असेल राष्ट्रीय युवा पुरस्कारांचं वितरणही या वेळी केलं जाईल क्रीडा मंत्री किरण रिजिजु यांनी आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत या महोत्सवाची माहिती दिली

महोत्सवातले विजेतेही यावेळी आपली मतं मांडतील लोकसभा अध्यक्ष ओम बिरला शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक आणि क्रीडा मंत्री किरेन रिजिजू या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत

त्यानंतर या महिन्याच्या एक तारखेपासून राज्य युवा संसदेचं आयोजन करण्यात आलं होतं उद्या संसदेच्या सभागृहात राष्ट्रीय युवा संसद महोत्सवाच्या अंतिम फेरीतल्या स्पर्धकांना आपले विचार मांडण्याची संधी मिळणार आहे

देशातल्या एका राज्याने दुसऱ्या राज्याशी उद्योग व्यवसायासंबधी माहिती आणि ज्ञानाची देवाण घेवाण करून परस्परांच्या प्रगतीमध्ये हातभार लावावा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे असं नमूद करत त्यांनी सांगितलं की गुजरात राज्य कायमच पश्चिम बंगाल राज्याला वस्रोद्योग व्यवसायासाठी मदत करायला तयार आहे या वेळी बोलताना केंद्रीय महिला आणि बालकल्याण राज्यमंत्री देवश्री चौधरी म्हणाल्या की गुजरात मॉडेलचे अनुसरण केल्यास पश्चिम बंगालमध्ये औद्योगिक क्रांती घडवून आणता येईल

यांमध्ये पेंच राष्ट्रीय उद्यानातून जाणारा नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग आणि तसंच गडचिरोली चंद्रपूर आणि चिमूर वडोदरा या महामार्गांवरच्या भूयारीमार्गांच्या बांधकामाचाही समावेश आहे असं जावडेकर यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे जम्म काश्मीर हिमवृष्टी जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशात मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी होत असून नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी आज राष्ट्रीय आपत्ती नियमांनुसार अधिक हिमवृष्टीचे प्रभाग जाहीर केले यामुळे या भागांमध्ये मदत आणि पुनर्वसनाच्या कामाला वेग येऊ शकेल

या कठीण प्रसंगी भारत इंडोनेशियाच्या बरोबर असल्याचं मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे जाकार्ताहून उड्डाण केल्यावर हे आतरदेशीय विमान समुद्रात कोसळल होत

मृतांची ओळख पटवण्यासाठी जाकार्तामध्ये एक विशेष केंद्र उघडण्यात आलं आहे